नियमित स्वरूपात ही गाडी दररोज संध्याकाळी दादरहून निघ्न सकाळी केवडियाला पोचणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या एकूण आठ ठिकाणांहून केवाडियाला जाण्याऱ्या रेल्वे गाडयांना हिरवा झेंडा दाखवला यामुळे देशातल्या विविध भागातून स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे देशातल्या आठ ठिकाणाडून एकाच ठिकाणी जाणाऱ्या आठ गाड्यांची एकाचवेळी सुरुवात होण्याचीही पहिलीच वेळ आहे कर्नाटकात गेलेला महाराष्ट्राचा प्रदेश राज्यात परत आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे

कर्नाटकव्याप्त मराठी भाषक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणं हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे संयुक्तमहाराष्ट्रासाठीच्यासीमालढ्यातसहभागीअसलेल्यासर्वांनाउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीअभिवादनकेलंआ कर्नाटकव्याप्तशेवटचंमराठीगावमहाराष्ट्रातयेईपर्यंतसर्वशक्तीनिशीनिर्धारानंलढतराहणं हे

बेळगाव आणि सीमाभागासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशा शब्दात आज सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात धारातीर्थी पडलेल्या बेळगाव सीमा भागातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं

देशातला विरोधी पक्ष कमजोर असल्यानं शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे असं मत संयुक्त किसान मोर्चाचे मुख्य प्रवक्ता राकेश टिकैत यांनी व्यक्त केलं आहे ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते संसदेच्या आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधी पक्ष कशाप्रकारे आवाज उठवतो आणि शेतकऱ्यांचा समर्थनार्थ काय करतो याकडे देशातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून असल्याचं त्यांनी सांगितलं

मात्र लाल किल्ला किंवा डिया गेट वर होणाऱ्या संचलनात कोणताही अनुचित प्रकार घड्र नये अशी आमची भूमिका असून आम्हाला दिल्लीत कोणत्याही जागी एकत्र जमू द्यावं अशी विनंती आपण सरकारला केल्याचंही त्यांनी सांगितलं

सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळावरून विमान सेवेच्या प्रारंभाची तारीख अजून निश्वित झाली नसली तरी तो येत्या आठ दहा दिवसात होईल अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली सामंत यांनी आज चिपी विमानतळाची पाहणी केली आणि त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली

चिपी विमानतळाबाबत व्हायरल होत असलेली पत्रिका ही अनधिकृत असल्याचं सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं विमानतळ पूर्ण होण्याच्या दृष्टीनं ज्या तांत्रिक बाबी अपूर्ण आहेत त्याबाबत या बैठकीत आढावा घेतला असून या तांत्रिक बाबी लवकरात लवकर पूर्ण करून विमानसेवा आठ ते दहा दिवसात सुरु होईल असं त्यांनी सांगितलं

यामेळाव्यालामहाविकासआघाडीचेनेतेउपस्थितहोते निवडणुकीतधनशक्तीचावापरविरोधककरतील अनेकआरोपकरतील पणआपणजनशक्तीच्याबळावरजिंकूनयेऊहाविश्वासठेवा असंआमदारशशिकांतशिंदेयांनीयावेळीसांगितलं स्टार्टअप मूव्हमेंट अंतर्गत कर्ज घेऊन वाशिम जिल्ह्यातल्या गोंडाळा शिल्या नव उद्योजक प्रगती सुनील एकाडे यांनी स्वतःचं उत्पादन सुरू केलं आहे

कोरोनाआटोक्यातआल्यानंतरमुंबईतप्रतिबंधात्मकनियमटप्प्याटप्प्यानंशिथीलकेलेजातआहेत यापार्श्वभूमीवरखासगीवाहनांमधल्याप्रवाशांनाविनामास्ककारवाईतूनवगळण्याचानिर्णयमुंबईमहानगरपालिकेचेआयुक्त िबा लसिंहचहलयानीघेतलाआहे मात्र सार्वजनिकवाहनामधल्याप्रवाशानामास्कलावणबधनकारकअसल्याचंतेम्हणाले

उस्मानाबादजिल्ह्यातउमरगातालुक्यातल्याकराळीगावातबुद्धविहाराचंउदघाटनआठवलेयांच्याहस्तेझालं त्यावेळीतेबोलतहोते

राज्यात बर्ड फ्लयू नियंत्रणात असून घाबरून जाण्याचं कारण नाही असं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केलं आहे या आजाराचा प्रसार कोंबडीचं मांस आणि अंडय़ांमधून होत नाही त्यामुळे लोक ते खाऊ शकतात आणि निरोगी राहू शकतात असं त्यांनी म्हटलं आहे याबाबत समाजमाध्यमांवरून किंवा त्रेर माध्यमांवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असंही त्यांना म्हटलं आहे मात्र पक्षांची विष्ठा संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसंच त्यांना खाद्य देण्यासाठी वापरलेली भांडी साबण किंवा पावडरीनं स्वच्छ धुऊन घ्यावीत मेलेल्य पक्ष्यांना हात लावू नये त्यांच्याबाबत ताबडतोब जिल्हा आणि विभागीय नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी असं आवाहन केदार यांनी केलं आहे

त्यामुळेताडोबापर्यटकांसाठीअद्यापसुरक्षीतआहे अशीमाहितीताडोबाप्रशासनानंदिलीआहे

स्थानिकपक्ष्यांसोबतचस्थलांतरितपक्षीहीयाजिल्ह्यातमोठ्याप्रमाणातयेतात ताडोबाच्याबफरक्षेत्रालालागूनअसलेल्या उिईधरणाच्याकुरणक्षेत्रातत्यांचामोठावावरअसतो त्यामुळेसंभाव्यधोकालक्षातघेताताडोबाचेसर्वकर्मचारीनिरीक्षणासाठीसज्जअसल्याचंदेखीलप्रशासनानंम्हटलंआहे

त्यांनाबर्डफ्लूचीलागणझालीहोतीका याचीतपासणीकरण्यासाठीत्यांचेअवशेषपूण्याच्याप्रयोगशाळेतपाठवलेआहेत

त्यानंतरत्याचपरिसरात तसंचरत्नागिरीआणिराजापूरमध्येमृतकावळेआढळलेहोते त्यांच्याबाबतचाअहवालअजूनमिळालानसल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातल्या पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाकरता आवश्यक प्रमाणपत्रं सादर करण्यासाठी येत्या वीस तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जावर हा निर्णय घेतला असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत दिली येत्या वीस तारखेच्या पाच वाजेनंतर कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ दिली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे कोरोनाच्याबसलेल्याआर्थिकफटक्यातूनसावरण्यासाठीमुंबईमहापालिकेनंमालमत्ताकरवसुलीवरभरदिलाआहे वसुलीसाठीचंधोरणअद्यापठरलेलंनाही

कोरोनामुळेगेल्यादहामहिन्यांतविविधविभागाच्यामाध्यमातूनमिळणारामहसूलथांबलाआहे जकातकरबंदझाल्यानंतरमहापालिकेचाआर्थिकस्रोतमालमत्ताकरहोता

मात्रकोरोनामुळेथकीतरक्कमवसूलकरताआलेलीनाही

येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली